महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करायचा उद्या शेव जा दिवस आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करणं सुरु केलं आहे

यात राष्ट्रवादीनंअनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे अजित पवार छगन भुजबळ राजेश पि जितेंद्र आव्हाड नवाब मलिक दिलीप वळसे पार्शिल धनंजय मुंडे जयंत पार्शिल या दिग्गज नेत्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे तासगाव कवठे महांकाळ मधून सुमन आर

अक्कलको मधून सिद्दाराम म्हेत्रे तर कुडाळमधून हेमंत कुडाळकर यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे

मात्र या यादीतही एकनाथ खडसे विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान मिळालेलं नाही

मानखुर्द शिवाजीनगरमधून गौतम सोनवणे फला प्रामधून दीपक निकाळजे पाथरी ध्रून मोहन फड तर नायगाव मधून राजेश पवार यांना उमेदवारी दिली आहे

डोंबिवलीतून माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक मंदार हळबेयांना तर औसामधून शिवकुमार नगराळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मनसेनं आत्तापर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही

सोमाली फोगट यांना आदमपूरहून तर सुधीर सिंगला यांना गुरगाँवमधून उमेदवारी देण्यात आली आहे

माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हूडा गढी सांपला किलोई ध्रून तर पक्षाचे प्रमुख प्रवक्ता रणदीप सुरजेवाला कैथल हून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत दरम्यान काँप्रेसने हरयाणात जागावाटपात कथित भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ नवी दिल्लीत हरयाणाचे माजी काँप्रेस अध्यक्ष अशोक तन्वर आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरावाहेर निदर्शनं केली

पर्यावरणासाठी प्लास्टिक हा सर्वात मोठा धोका असल्याने देशभरात त्याचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे असं ते म्हणाले

त्यामुळे ग्रामीण भारत आज स्वच्छ भारताचा मोठा हिस्सा बनला आहे

ग्रामीण भारत हा हगणदारी मुक्त भारत बनला असल्याची घोषणा त्यांनी केली साबरमती आश्रमाला भेट देऊनही काल प्रधानमंत्र्यांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

ते काल वॅशिंग्टन शहरात हेरीटेज फाऊंडेशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते दहशतवादाला खतपाणी घालणा या पाकिस्तानचा पाकव्याप्त कश्मीर वरचा ताबा अवैध असल्याचंही जयशंकर म्हणाले

देखो अपना देश अशी या पर्वाची संकल्पना आहे नवी दिल्लीत राजपथाच्या हिरवळीवर काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र पधान आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांना संयुक्तपणे या पर्वाचं उद्दाटन केलं बिहारमधल्या पाणा वैशाली बेगुसराई आणि खंगारिया जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिवृष्टी होईल असा व्विारा हवामान विभागानं दिला आहे या पार्श्वभमीवर पुढचे दोन दिवस सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश पाणा जिल्हा प्रशासनानं दिले आहेत दरम्यान आधीच धोक्याच्या पातळीवरून वाहात असलेल्या पूनपून गंगा सोने बागमती आणि कोसी या नद्यांच्या पातळीत वाढ होणं सुरुच असल्यानं पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे

पश्विम बंगालमध्ये मालदा मुरशिदाबाद हावडा जिल्ह्याचा काही भाग आणि हुबळी जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी पश्विम बंगाल राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची काल स्थापना केली त्यानंतर मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी विविध जिल्हा प्रशासनांसोबत व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी सिन्हा यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले रशियामधल्या उलान उदे इं आजपासून जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेला सुरुवात होत आहे या अतिप्रतिष्ठीत अकराव्या मुष्टीयुद्व स्पर्धेत जगातल्या सर्वोत्तम महिला मुष्टीपटू सहभागी होतील

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त क्रीडा मंत्रालयानं फीट डिया प्लॉग रन चं आयोजन केलं होतं स्वस्थ आणि स्वच्छ भारत निर्माण करणं असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता

या उपक्रमात दीड हजार लोक सहभागी झाले होते या लोकांनी रस्त्यावरुन धाव असताना कचराही गोळा केला फीट ांडिया हा उपक्रम शारिरिक कसरतीवर भर देणारा असल्याचं क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं या उपक्रमासाठी कसल्याही साधनांची गरज नसून फक्त वचनबद्वतेची गरज आहे तसंच या उपक्रमांमुळे भारतात खेळांची गुणवत्ता सुधारेल असंही जुलानिया यांनी सांगितलं हा कार्यक्रम आज रात्री साडे नऊ वाजता एफ एम गोल्ड वाहिनीवरुन ऐकता येईल दिल्ली ते कठरा धावणा या वंदे भारत एक्सप्रेसला गृहमंत्री अमित शाह आज हिरवा कंदिल दाखवतील